काँग्रेस पक्षानं लोकसभा निवडणुकीसाठीचा आपला जाहीरनामा आज जारी केला आहे नवी दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात पक्षाचे अध्यक्ष राहल गांधी संयुक्त प्रोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी माजी पंतप्रधान मनमोहनसिंह यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित होते

पंतप्रधान आज ओडिशाच्या प्रचार दौऱ्यावर आहेत

चिलीच्या दौऱ्यावर असलेले राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी चिलीच्या राष्ट्रपतींशी झालेल्या चर्चेनंतर ही माहिती दिली

मात्र ग्जरात उच्च न्यायालयानं ही मागणी फेटाळून लावत सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला होता हा निर्णय उच्च न्यायालयानं गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सुनावलेला आहे त्यामुळे त्यावर आता तातडीने सुनावणी घेण्याची काय आवश्यकता आहे असं न्यायालयानं विचारलं आहे हार्दिक पटेल हे काँग्रेसच्या तिकिटावर गुजरातच्या जामनगर इथून निवडणूक लढवण्यास इच्छूक असून जामनगर मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत परवा चार एप्रिलला संपते आहे बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष उत्तर प्रदेशच्या माजी म्ख्यमंत्री मायावती यांनी उत्तरप्रदेशात राष्ट्रप्रुषांसह स्वतचे प्तळे उभारल्याचं समर्थन केलं आहे मायावती यांनी हे पुतळे उभारताना जनतेच्या पैशाचा दुरुपयोग केल्याचा आरोप करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल आहेत या याचिकांवर उत्तर देताना मायावती यांनी समाज सुधारकांची तत्वे आणि आदर्श यांना चालना मिळावी यासाठी हे प्रतळे उभारल्याचं सांगितलं प्तळे उभारण्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली होती त्यासाठी विधीमंडळाची परवानगी घेण्यात आली होती त्यामुळे आपल्या विरोधातल्या जनतेच्या पैशाचा द्रुपयोग केल्याचा आरोप करणाऱ्या याचिका रद्द कराव्यात अशी मागणी मायावती यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे

सामना या शिवसेनेनच्या मुखपत्रातून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार कन्हैय्या कुमार यांच्याबाबत राऊत यांनी एका लेखातून केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत ही नोटीस बजावण्यात आली आहे या प्रकरणी राऊत यांना उद्यापर्यंत उत्तर देण्यास सांगण्यात आलं आहे यासंदर्भात बोलताना राऊत यांनी आपण निवडणूक आयोगाचा आदर करत असून या नोटीसला उत्तर देऊन आपली बाजू मांडू असं नमूद केलं आहे

संबंधित अधिकाऱ्यांनी मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं मात्र दहा दिवसांत मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे लोकसभा निवडणूकीच्या चौथ्या टप्प्यासाठीची अधिसूचना आज जाहीर होत आहे